राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार आरोग्य क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करत असल्याचं त्यांनी सांगितलं झारखंडमधे हजारीबाग शिंही प्रधानमंत्र्यांनी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं हजारीबाग दुमका आणि पालमु शिल्या वस्तक्रीय महाविद्यालयांचं आणि रामगढ शिल्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचं उद्घाटन ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची सुरुवात आदी कामांचा यात समावेश आहे सामूहिक विवाह सोहळे आवश्यक असून त्यामुळे व्यक्तिगत खर्च कमी होऊ शकतो असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केलं आहे ते आज ठाणे जिल्ह्यात आसनगाव श्व एक हजार एकशे एक आदिवासी जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात बोलत होते कमी खर्चात अशा प्रकारचे सामूहिक विवाह सोहळे अधिकाधिक प्रमाणात आयोजित करायला हवेत त्यामुळे व्यक्तिगत आर्थिक बोजा कमी होईल असंही ते म्हणाले यावेळी त्यांनी आदीवासी समाजाचा गौरव केला या समाजानं जल जमीन आणि जंगल यांची निगा राखली आहे असे त्यांनी सांगितले एका अर्थाने त्यांनी या देशाच्या संस्कृतीचं रक्षण केलं आहे असेही ते म्हणाले यावेळी त्यांच्या हस्ते पाच जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य उज्वला योजने अंतर्गत गॅस जोडणी देण्यात आणि मंगळसूत्र देण्यात आलं भावली धरणातून शहापूरला पाणी मिळण्यासाठी सर्व गोष्टींची पूर्तता केली असल्याचं त्यांनी सांगितलं शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं आहे खोट्या संस्था स्थापन करुन नागरिकांना लुबाडण्याचा प्रयत्न अनेक जण करत असल्याची माहिती गृह मंत्रालयानं आज ट्विटरच्या माध्यमातून दिली भारत के वीर हे संकेतस्थळ अधिकृत असून त्याद्वारे नागरिकांनी शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करावी किंवा तिर संकेतस्थळांची खात्री करुन मगच मदत पाठवावी असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे पूलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहांच्या बनावट चित्रांचा ऑनलाईन प्रसार करणा यांबाबत सावध रहाव असं सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलानं सांगितलं

समाजमाध्यमावर अशाप्रकारची बनावट चित्रं अथवा व्हिडीओ टाकल्यानं एकोप्याच्या प्रयत्नांना बाधा येऊ शकते समाजात द्वेष पसरु शकतो असं सीआरपीएफनं ट्विटरच्या माध्यमातून कळवलं आहे

कांदा अनुदान वाटपात सोलापूर बाजार समिती अव्वल ठरली आहे

मराठवाङ्यासह अहमदनगर पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांतून सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक झाली होती

दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे जालना जिल्ह्यातल्या परतूर शिं दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी घेण्यात आलेल्या महाशिबिरात मार्गदर्शन करताना ते आज बोलत होते

पाकिस्ताननं अटक केलेल्या आणि तिथल्या न्यायालयानं मृत्यूदंड ठोठावलेल्या कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची जाहीर सुनावणी उदयापासून हेग शिल्या आतंरराष्ट्रीय न्यायालयापुढं होणार आहे

नवी मुंबईत आज झालेल्या तिसऱ्या अर्ध मॅरेथॉनमधे पुरुष गटात ज्ञानेश्वर मोरघा आणि माहिला गटात ताशी लाडोल विजेते ठरले आहेत वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटर ॐ क्रिकेटपट्र कपिल देव यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला मॅरेथॉन प्रशिक्षक नूरी विल्यमसन यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली

अक्षय पडवळ दुसऱ्या तर जदगेश गावडे तिसऱ्या स्थानी राहिला

स्टानझेन चंडोल दुसऱ्या तर सायली कुपाडे तिसऱ्या स्थानावर राहिली काँप्रेसला केरळातली मुस्लिम लीग चालते त्यांना मुस्लिमांची मतेही चालतात मग त्यांना एमआयएमचे हक्कीबादमधले नेते का चालत नाहीत असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे नेते एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी कॉंप्रेसला केला आहे प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा काल परभणी िं झाली त्यावेळी ते बोलत होते

येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वत्र हवामान कोरडं रहाण्याची शक्यता असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे याकाळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे